वैज्ञानिकांना आवाहन वंचित बहजन आघाडीतून बाहेर पडलेले नाराज सदस्य नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याचे संकेत

देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे प्ण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत काल ते वैज्ञानिकांशी बोलत हेते वैज्ञानिकांनी यावेळी कृषी जैव तंत्रज्ञान तसंच नैसर्गिक स्रोतांचा शोध घेण्यासाठी स्वच्छ उर्जा साम्ग्री आणि उपकरणांशी संबंधित सादरीकरणं केली हवामानबदल गणिती वितीय संशोधन यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवरील सादरीकरणंही यावेळी झाली तत्पूर्वी मोदी यांनी संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांशी आणि संशोधकांशी संवाद साधला पृण्यात सुरु असलेल्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक परिषदेचा आज समारोप होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या परिषदेत मार्गदर्शन केलं त्यांनी या परिषदेत सहभागी देशभरातले दोनशे पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांशी काल दिवसभर संवाद साधला केंद्रीय तपास यंत्रणा तसच निमलष्करी दलाचे अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्रक्षा सल्लागार अजित डोवालही या परिषदेमधे सहभागी झाले आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेला पन्हा उभारी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं ससत्रीकरण करण्याबरोबरच इतर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल त्या एका समारंभात बोलत होत्या काही करसवलती काढून घेऊन करपदधती अधिक सुटसुटीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे सरकारनं यादृष्टीनं विविध उपाययोजना केल्या असं सांगून त्या म्हणाल्या की करवसुलीत कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती होणार नाही देशभरात मालाला मागणी वाढावी यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅकांनी गेल्या दोन महिन्यात पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली कराचे दर वस्तू आणि सेवा कर परिषद ठरवेल असं त्यांनी स्पष्ट केलं नव्या य्गातल्या आव्हानांना सामोरं जाताना विद्यार्थी वर्गान वस्धैव क्टंबकम या आपल्या संस्थेच्या बोधवाक्याचे स्मरण ठेवून आरतीय संस्कृती आणि मुल्यांचे जतन करावं आणि देशाला विश्वगुरू बनवावं असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केलं

यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉ टेसी थॉमस आणि प्रसिद्ध गीतकार लेखक जावेद अख्तर यांना डी लिट ही सन्माननीय मानद उपाधी उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली उपराष्ट्रपतींनी दोघांचही अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षे काम करीत असलेले शेकडो कार्यकर्ते वंचित बहजन आघाडीतून बाहेर पडले असून आपण रिपब्लिकन फोरम या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा त्यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत केली आरिप बहजन महासंघाचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष राहिलेले रोहिदास राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितल की राज्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी घरची भाकरी खाऊन भारिप बहजन महासंघ हा पक्ष वाढविला

प्रकाश आंबेडकर यांनी आरिप बहजन महासंघ बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली वंचित बहजन आघाडी या पक्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन हे नाव समाविष्ट नाही त्यामुळे व्यथित होऊन आम्ही पक्ष सोडत असल्याचे रोहिदास राऊत यांनी जाहीर केल पक्षात आपल्यावर सातत्याने अन्याय होत असून अशीच परिस्थिती राहीली तर मला वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षीय नेतत्वाला दिला आहे जळगाव इथं उतर महाराष्ट्राच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खडसे यांनी भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

नक्षलवाद्यांच्या भामरागड एरीया कमिटीची सदस्य असलेली पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक हिला गडचिरोली पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी काल एका प्रसिद्धी पत्रकादवारे दिली आहे पी एल जी ए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर केलेली अटक हे गडचिरोली पोलिसांचे यश मानले जात आहे

त्यांच्यापैकी अनेकांना ध्रामुळे ग्दमरण्याचा त्रास होत असून विविध रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे

आवश्यक ती सर्व मदत तातडीनं देण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेस नेते राहल गांधी यांनीही मृतांच्या क्ट्बियांचं सांत्वन केलं असून जखमींना बरं वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या द्र्घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश दिल्ली राज्यसरकारनं दिले असून येत्या सात दिवसात अहवाल मागवला आहे तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे अकोला जिल्ह्यात सात ग्रामपंचायतीचे प्रत्येकी एक सदस्याचा निवडीसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान झाले उद्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी केली जाणार आहे बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानप्र तेल्हारा तालुक्यातील शिरसोली आणि गाडेगाव पात्र तालुक्यातील कारला माळराज्रा आणि भंडाराज ब्द्रक अशा सात गावांमध्ये ही निवडणूक होत आहे

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये श्री संत जगनाडे महाराज यांची जयती आज साजरी करण्यात आली नागप्र आणि वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात देखील जगनाडे महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली

न्कत्याच झालेल्या आदी महोत्सवात आदिवार्सीच्या मालाचा विक्रमी खप झाला होता

समितीनं प्रसिध्द फॅशन डिजाइनर रितू बेरी यांच्याबरोबर करार केला असून आदिवासींच्या कलाकृतींना संपूर्ण आरतात आणि परदेशात बाजारपेठा मिळवून द्यायला मदत मिळेल असं ते म्हणाले

मेट्रोने प्रवास करणा यांना गरजेच्या वस्तू स्थानकावरच खरेदी करता याव्या यासाठी आणि महामेट्रोचे उत्पन्न वाढावे यासाठी या स्थानकांवर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी जागा देण्यात आली आहे महामेट्रोने यासाठी निविदा मागविल्या आहेत निविदेच्या संबंधातील विस्तृत माहितीकरिता दीक्षाभूमीजवळील मेट्रो अवन इथल्या संपती विभागाशी संपर्क करावा असं आवाहन महामेट्रोच्या वतीनं करण्यात आलं आहे भारतीय कनिष्ट गट महिला हॉकी संघानं तिरंगी मालिकेत विजय संपादन केला आहे तत्पूर्वी भारतीय संघानं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाशी लढत दिली अंतिम सामन्यात आरताच्या गगनदीप कौरनं एकमेव गोल केला

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल

आज देखील आरतीय संघ मालिकेत आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे या सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणीच्या एफ

रेनबो आणि अन्य वाहिन्यांवर ऐकता येऊ शकेल

लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करण्यासाठी विश्वविक्रम करणारी ही सायकल यात्रा ठरावी अशी त्यांची अपेक्षा आहे

या प्रदर्शनाला विद्यार्थ्यासह जवळपास आठ हजार नागरिकांनी भेट देऊन एका टच च्या सहाय्याने बापूंचा जीवनपट जाणून घेतला

महाराष्ट्रातून एकमेव वर्धा शहराचाच समावेश करण्यात आला असून उद्या या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे